ऑनलाइन परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत त्यावर परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली

आणखी शेकडो रुग्णांची बिले पालिकेकडे आलेली असून त्याचीही प्रक्रिया सुरू आहे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून नव्या रुग्णांची संख्याही घटते आहे

त्याचबरोबर करोनाची लक्षणे नसलेल्या पण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींच्या आवर्जून चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत प्ण्यात करोनाचा प्राद्भाव आटोक्यात येत आहे शहरात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि चाचण्यांची संख्याही घटली आहे त्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचा आवाका वाढवावा त्यासाठी शहरातील डॉक्टरांकडून ताप असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणेला पडताळावी लागणार आहे असं समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष साळुंखे यांनी सांगितले भारतीय वैद्यकीय संघटनेनं आयुर्वेदिक औषधांना नकली म्हटल्याच्या वक्तव्याचा राष्ट्रीय समन्वित वैद्यकीय संघटना म्हणजेच निमानं आज पुण्यात निषेध केला आहे

एम ए ने त्याला अवैज्ञानिक आणि असंवैधानिक देखील म्हटले होते गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज आवक घटल्याने फ्लॉवर कोबी वांगी सिमला मिरची मटर शेवगा आणि गाजराच्या भावात वाढ झाली पावसामुळे पालेभाज्यांची प्रतवारी खालावली असून जवळपास सर्वच पालेभाज्या तेजीत आहेत नवरात्रौत्सवानंतर फळ बाजारात मागणी नसल्याने भाव स्थिर आहे कोरोना संकटानंतरहळूहळू एक एक क्षेत्र खुले होत असताना वाचनवेडय़ांचा वाचन उपवास समाप्त करण्यासाठी दहा प्रकाशकांनी वज्रमूठ केली आहे

मेहता मॅजेस्टिक साधना ज्योत्स्ना रोहन मनोविकास डायमंड पद्मगंधा साकेत आणि राजहंस हे मराठीतील दहा नामवंत प्रकाशक एकत्र आले आहेत पुणे शहरातील पर्वती वडगाव लष्कर एसएनडीटी वारजे होळकर रावेत आणि चिखली या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा उद्या सोमवारी बंद राहणार आहे तसेच मंगळवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे

कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्तींच्या आधारावर उद्याने खुली करण्यात आली आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत